सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यात चोपन्न पाणीपुरवठा योजनांसह इतर काही कामांच भूमीपूजन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते दरम्यान मुख्यमंत्र्यांनी काल मुंबईत राष्ट्रकुल परिषदेच्या एंटरप्राईज एण्ड इन्व्हेस्टमेंट कौन्सिलचे अध्यक्ष लॉर्ड मरलॅण्ड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एलेन जेमेल यांची भेट घेतली महाराष्ट्रात सुड्या भागांची निर्मिती करणारे निर्यातक्षम असे लघू आणि मध्यम उद्योग मोठ्या संख्येनं असून त्यांच्यासाठी राष्ट्रकुल परिषदेकडुन मिळणारं प्रोत्साहन महत्त्वपूर्ण ठरू शकेल असं मुख्यमंत्री म्हणाले राज्यात मुख्यमंत्री ग्रामसङक योजनेंतर्गत यावर्षी चाळीस हजार किलोमीटर लांबीचे रस्ते मंजूर केले असून त्यापैकी तीस हजार किलोमीटर्सचे रस्ते पूर्ण केले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज तालुक्यात हिरण्यकेशी नदीवर निलजी आणि जरळी इथं उभारण्यात येणाऱ्या मोठ्या पुलांच्या कामाचा तसंच अनेक रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते काल करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते ड्रोनच्या सहाय्यानं पीक पेऱ्याच्या माहितीचं सर्वेक्षण करण्याचं काम सुरु केल्याची माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली आहे

ते काल सोलापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते

ही मुदत वाढवून देण्याची शेतकन्यांची मागणी होती

मुंबई शेअर बाजारात गेल्या पाच सत्रांमधे सतत सुरु राहिलेल्या तेजीला आज लगाम बसला